सातत्यपूर्ण कामगिरी करत भारतानं कोविडच्या दैनंदिन चाचण्यांमध्ये एक नवीन उच्चांक नोंदवला आहे प्रथमच एकाच दिवसात नऊ लाखाहन अधिक कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत

दररोज दहा लाख नमुने तपासण्याच्या निर्धाराच्या दिशेनं देशाची वाटचाल सुरु आहे

गेल्या काही महिन्यात रुग्णांचा बरे होण्याचा दर सतत गतीनं वाढत आहे

त्यामुळं आता या योजनेच्या अंगीकृत असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये नागरिकांना उपचार घेता येणार आहेत असं राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड यशोमती ठाकूर यांनी आज सांगितलं

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उर्वरित पंधरा टक्के नागरिकांचाही समावेश करण्यात आला आहे अमरावती जिल्ह्यातील बावीस रूग्णालयांमध्ये या योजने अंतर्गत उपचार केले जात आहेत

सचिन सानप यांनी दिली

पिकांच्या उत्पादनापासून ते मार्केटिंगपर्यंत कशा रितीनं शेतकऱ्यांना व्यवहार्य शेती करता येईल या दृष्टीनं कृषी संजीवनी प्रकल्पातून काम करावं अशा सूचना म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्यात पिकांना हमी नव्हे तर हमखास भाव मिळावा असेही ते म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत नानाजी देशम्ख कृषी संजीवनी प्रकल्पाचा आढावा त्यांनी आज घेतला यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले कृषी विभागातील योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना हमी भाव नाही तर हमखास भाव मिळेल अशा पद्धतीनं पीक उत्पादनाचं नियोजन करावं राज्यातील शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल अशा प्रकारे योजना राबवल्या पाहिजेत त्याच बरोबर विभागवार पिकांचं देखील नियोजन करून ज्या पिकांना बाजारपेठ आहे तेच पिकवावे अशा पद्धतीनं नियोजन करण्याच्या सूचना म्ख्यमंत्र्यांनी यावेळी केल्यात चालू शैक्षणिक वर्षाकरीता सध्या स्रु असलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील अर्थात आय टी आय

दर्गम आणि ग्रामीण भागात इंटरनेटच्या काही अडचणी येत आहेत नियमित प्रशिक्षण स्रू होण्यासाठी अजून अवकाश आहे त्यामूळं कौशल्य प्रशिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राह नये यासाठी अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात येत असल्याचं मंत्री मलिक यांनी सांगितलं

सलग चौथ्यांदा या शहराला हा प्रस्कार प्रदान करण्यात आला गंगा नदी काठावरील वाराणसीला सर्वाधिक स्वच्छ नगराचा प्रस्कार देण्यात आला नवी मुंबई शहर देशात तिसऱ्या तर राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे त्याखालोखाल नाशिक महापालिकेचा देशात अकरावा तर राज्यात दुसरा क्रमांक आला असून त्यानंतर देशात चौदावा तर राज्यात तिसरा क्रमांक ठाणे शहराचा आला आहे दरम्यान नागपूर शहर हे अठराव्या क्रमांकावर आहे पुणे तसंच नागपूर शहराचा समावेश पहिल्या विसात आहे पन्नास हजार ते एक लाखाच्या दरम्यान लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये शाश्वत स्वच्छ शहर म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरचा गौरव करण्यात आला तर विदर्भातील शेगाव आणि वरोरा शहरांना देखील स्वच्छतेचं प्रस्कार मिळाले आहेत

हे मानांकन प्राप्त करण्यासाठी शहरातील प्लास्टीक आणि इतर कचरा नाहीसा करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी कचरा खरेदी केंद्र शिवाय या जमा झालेल्या प्लास्टीक काऱ्यापासून सुंदर आणि टिकाऊ असे बेंच ट्रीगार्ड फोर्ट आणि नालीचे झाकण सोबतच या मिश्रणाचा वापर डांबरी पावर करण्यात आला आहे या दोन्ही शहरात उंच नाला कचरा नाहीसा करण्यासाठी बायोगॅस प्रक निर्मिती करण्यात आली आहे आकाशवाणीच्या बातम्यासाठी मंगेश बेले चंद्रपूर राज्यात आंतरजिल्हा राज्य परिवहन अर्थात एस टी प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे त्याम्ळं अकोला जिल्ह्यातून अमरावती बुलडाणा वाशीम जिल्ह्यात आता एस टी नं प्रवास करता येणार आहे सुरुवातीला शेजारील जिल्हे आणि नंतर लांबच्या जिल्ह्यापर्यंत प्रवाशांच्या मागणीन्सार सेवा प्रवली जाणार असल्याची माहिती अकोला विभागीय नियंत्रक अधिकारी स्मिता सुतावणे यांनी दिली आहे मुख्य म्हणजे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसनं प्रवास करण्यासाठी प्रवाशांना परवानगी किंवा ई पासची गरज लागणार नाही एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना काही नियम आणि अटींचे पालन करणे गरजेचे आहे यात मास्क शारीरिक दूरता आदी नियम सक्तीचे असणार आहेत दरम्यान पहिल्याच दिवशी वर्धतील विविध आगारांमधून वीस बसेस सोडण्यात आल्या बसमध्ये सामाजिक दूरता कायम राहावे म्हणून बावीस प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात आल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे यवतमाळ जिल्ह्यात मात्र प्रवाशांअभावी अकोलाची फेरी रद्द करावी लागली असली तरी एसटीनं अमरावती नागपूर चंद्रपूर यासह लागून असलेल्या जिल्ह्यात सीमोल्लंघन केलं ब्लढाणा जिल्ह्यातून अकोला प्णे जळगाव करिता बसेस धावल्या असून त्यास प्रवाश्यांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याच आमच्या प्रतींनिधीन कळवल आहे

या घटनेची गंभीर दखल घेत अखिल भारतीय काँग्रेसच्या अन्सूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना आझमगडच्या सीमेवर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी डॉ राऊत यांना पुढे जाण्यास मनाई केली असून त्यांना नजरकैद केलं आहे उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कार्यवाहीचा डॉ नितीन राऊत यांनी निषेध केला आहे

राऊत यांनी सांगितलं

त्यांचे प्रशिक्षण देखील पूर्ण करण्यात आले होते

त्या अर्जाच्या अनुषंगानं गृहमंत्री यांच्यासमवेत पोलीस महासंचालक तथा महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची बैठक झाली महामंडळानं या उमेदवारांवर प्रशिक्षणासाठी खर्च केलेला आहे तो पाहता तसंच या उमेदवारांच्या नोकरीची निकड पाहता या सर्वांना महामंडळात नेमणूक देण्याचे चर्चेअंती निश्चित झालं आहे

प्रां अकोला जिल्ह्यात गेल्या तीन दिवसाच्या कालावधीत सततधार पावसाचा पिकांना तडाखा बसला आहे

संजय खडसे यांनी दिली आहे दरम्यान एक शेतकरी पुरात वाहन गेल्याची घटना आज सकाळी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी ताल्क्यातील अर्कापल्ली इथं उघडकीस आली नरेशसिंगा सडमेक असं मृत शेतकऱ्याचे नाव आहे काल द्पारपासून भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीला द्रसऱ्यांदा पूर आला आज या नदीचं पाणी प्न्हा वाढलं असून ते भामरागड गावात शिरलं त्याम्ळं जनजीवन विस्कळीत झालं आहे वैनगंगा इंद्रावती प्राणहिता गोदावरी या नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून प्राम्ळं आलापल्ली आमरागड असरअली सोमनपल्ली रोमपल्ली गानूर आलापल्ली सिरोंचा कसनसुर कवंडे हेमलकसा कारमपल्ली स्रजागड हे सहा मार्ग वाहत्कीच्या दृष्टीने बंद आहेत सेवाग्राम येथील कस्त्रबा हॉस्पिटलची ब्लड बँक आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या संस्थेनं आजपासून कोविड प्लाझ्मा संकलन स्रू केलं आहे

कोरोना विषाणू संसर्गग्रस्त रूग्णांमध्ये बरे झालेल्या रुग्णाच्या रक्तातील प्लाझ्मामुळं त्यांची रोग प्रतिकारशक्ती स्धारण्यास मदत होते आणि रुग्ण कोरोनातून लवकर बरा होतो या स्विधेम्ळं कोरोना संसर्गित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढणार असून अशी सूविधा उपलब्ध असलेला वर्धा हा नागपूर विभागातील दूसरा जिल्हा ठरला आहे कोरोनातून बरे झालेले उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार हे प्रथम तर कोविड संसर्गापासून बरे झालेले स्धांश् ड्करे द्सरे प्लाझ्मा दाता ठरले आहेत

कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीनी प्लाङ्मा दान करण्यासाठी पुढं यावं असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलं आहे